राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं वातावरण आहे मात्र तरीही मतदारांचा उत्साह मात्र कायम आहे राज्यात आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी सकाळी लवकरच मतदान करण्यावर भर दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार नितीन गडकरी चंद्रकांत पाटील अजीत पवार उद्दव ठाकरे राज ठाकरे उदयनराजे भोसले राम नाईक हरिभाऊ बागडे आशिष शेलार राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे शिवेंद्र राजे भोसले बाळासाहेब थोरात प्रफुल्ल पटेल सुभाष देशमुख प्रकाश आंबेडकर अनिल बोंडे अर्जुन खोतकर विजय कुमार गावित सुरेश खाडे सदाभाऊ खोत एकनाथ खडसे धनंजय मुंडे गिरीश बापट मधुकर पिचड छगन भुजबळ यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत अभय बंग राणी बंग आमीर खान सचिन तेंडुलकर यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान शांततेत पार पडावं यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे

राज्यात भाजपा शिवसेना युती आणि काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आघाडीत मुख्य लढत होईल असं चित्र दिसत असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एम आय एम आणि वंचित बहूजन आघाडी या पक्षांनीही प्रमुख पक्षांसमोर आव्हान निर्माण केलंय

राज्यातल्या सर्व प्रादेशिक वृत्त विभागांचे प्रतिनिधी तसंच आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

आज मतदान होत असलेल्या राज्यातल्या मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करून लोकशाहीचा उत्सव समृद्ध करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे युवक मोठ्या संख्येने मतदान करतील अशी आशा त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी करनाल विधानसभा मतदार संघातल्या प्रेमनगर मतदान केंद्रात आज सकाळी मतदान केलं पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी मनोहर लाल सायकलवरुन मतदान करण्यासाठी गेले होते

बिहारमधे विधानसभेच्या पाच जागा आणि समस्तीपूर लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी अत्यत कडक सूरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे किशनगंज दरौंदा बेलहर नाथनगर आणि सिमरी बखितयारपुर या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे केरळमधे पाच विधानसभा मतदारसंघासाठी आज पोटनिवडणूक होत आहे वाटियूरकावु अरूर कोन्नी एर्नाकुलम आणि मंजेश्वरम या विधानसभा मतदारसंघामधे आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली तेलंगणामधल्या हुजूर नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे मेघालयात शेल्ला विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे

जनिया रातबारी सोनारी आणि रंगपारा विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत असून भाजपा आणि काँग्रेस चारही जागा लढवत आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सकाळी लडाखला रवाना झाले

पाकव्याप्त काश्मीर मधल्या निलम खो यातल्या दहशतवादी तळांवर आणि दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानी सेनेच्या चौक्यांवर भारतीय लष्करानं काल हल्ल्यात पाकिस्तानचे दहा जवान मारले गेले लष्करानं केलेल्या या कारवाईत दहा दहशतवादीही ठार झाले असून भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळे नियत्रंण रेषेवरच्या दहशवाद्यांच्या आड्याना मोठं नुकसान पोहचल्याचं लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे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 पोलीस कर्तव्य पुर्तीसाठी होत असलेले परिश्रम आणि त्यांच शौर्य लोकांना प्रेरणादायी ठरत असल्याचंप्रधानमंत्र्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे मागच्या वर्षी राष्ट्राला अर्पण केलेलं राष्ट्रीय पोलीस स्मारक पोलीसांच्या शौयौची आठवण देत राहील असंही प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे पोलिस कर्मचारी जबाबदारीनं आपलं कर्तव्य पार पाडत असल्यामुळे देश विकासाच्या मार्गवर पुढे वाटचाल करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे सीमा सुरक्षा असो किंवा दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधातला लढा असो देशात कायदा सुव्यवस्था तसंच शांतता राखण्यात पोलिस महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात असं ते म्हणाले पोलिस स्मृतीदिनानिमित्त आज राष्ट्रीय पोलिस स्मारक ॐ शहीद पोलिस कर्मचा यांना श्रद्वांजली वाहिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

आसाममधली घुसखोरी रोखताना आसाम पोलिसांनी मोठं धैर्य आणि व्यावसायिक वृत्ती दाखवल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे ते आज गुवाहाटी ॐ पोलिस स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते कैदेत असलेले मुख्य प्रवाहातले राजकीय नेते नागरिकांना भारताविरोधात हत्यारांचा वापर करण्यासाठी चिथावणी देत आहेत असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी केला आहे ते काल जम्मू आणि काश्मीरमधल्या श्रीनगर क्विं भाजपाच्या एका संमेलनात बोलत होते कैदेत असलेल्या राजकीय नेत्यांनी स्थानिकांसाठी रोजगार आणि तिर महत्वाच्या मुद्दयांवर लढायला हवं असं आवाहनही राम माधव यांनी केलं जम्मू आणि काश्मीरनं शांतता आणि विकासाच्या दिशेनं मार्गाक्रमण करणं सुरु केलं आहे यात जे कोणी अडथळे निर्माण करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डोनेशीयाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांचं दुस या वेळेस राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्या बद्दल अभिनंदन केलं आहे विदोदो यांच्या नेतृत्वाखाली भारत डीनेशीया संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी ट्विटद्वारे व्यक्त केला आहे लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी काल सियाचिन ग्लेशियस्मधील आघाडींवरच्या चौक्यांना भेट दिली

या क्षेत्रात तैनात जवानांच समर्पण कर्तव्यनिष्ठा आणि संयमाचं प्रशंसा करताना लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग म्हणाले की देशाला सियाचिनच्या शूर जवानांच्या साहस आणि बलिदानाचा अभिमान आहे केरळमध्ये ईशान्य मान्सून सक्रिय झाल्यामुळे पुढले चार दिवस राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे केरळ आणि लक्षद्वीपच्या अनेक भागात काळ जोरदार पाऊस पडला तिरूअनंतपुरम अलपुजा कोड्डायम एर्नाकुलम त्रिशूर कुक्की वायनाड पलक्कड आणि मलप्पुरम जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

रांची क्षे सुरु असलेल्या तिस या कसोटी सामन्याच्या आज तिस या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या डाव गडगडला